मुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावर राज्यातल्या जनतेशी संवाद साधला ते म्हणाले खास करून ग्रीन झोनमध्ये आणि आरैज झोनमध्ये आपण माफक स्वरूपामध्ये उद्योगधंद्यांना परवानगी देत आहोत

आम्ही धान्य पुरवठा करू तुमचं रॉ मटेरियल येईल सगळी कामं तुम्ही करा

कृषी याच्यात पहिलेही बंधन नव्हतं आताही राहणार नाही जीवनावश्यक वस्तू त्यांचा प्रवठा उत्पादन याच्यात कुठेही रूकावट येणार नाही जिल्ह्याच्या वेशी आपण उघडत नाही आहोत

नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावं बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणं दिसली तर लगेच फीव्हर क्लिनिकमध्ये दाखवावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बऱ्याच वेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत त्यामुळे त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी काही जणांचे मृत्यू झालेले आहेत अशांसाठी आपण इच्छा असूनही काही करू शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली

व्रत्तपत्र स्टॉलवर उपलब्ध करून देता येतील परंतु घरोघरी जाऊन वितरित करण्यास परवानगी देता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

त्यानुसार या मजुरांची केवळ ते आहेत त्या राज्यांतर्गतच ये जा होऊ शकते त्यांना राज्यांची सीमा ओलांडायची परवानगी नसेल कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी या मज्रांची तपासणी केल्यानंतर आजाराची कोणतीही लक्षणं नसलेल्या मजुरांनांच कामावर जाता येईल या मजुरांच्या प्रवासासाठीच्या बसचं निर्जंतुकीकरण करणं बसमध्ये सामाजिक सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल प्रवासादरम्यान मजुरांच्या खाण्या आणि पाण्याची सोय स्थानिक प्राधिकरणांना करावी लागणार आहे असं गृह मंत्रालयानं सूचित केलं आहे

कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो अशावेळी भारतीयांनी एकता आणि बंधुत्वाची तत्व जपायला हवीत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे कोरोना विषाणूमुळे जगभरात कामं करण्याची पद्धत बदलू लागली आहे अशावेळी सगळ्यांना सहज अवलंबंता येईल असं जीवनमान आणि व्यावसायिक कामाचं स्वरुप विकसित करणं ही काळाची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी अशा प्रकारच्या फवारणीची शिफारस केली नसल्याचं मंत्रालयानं काल स्पष्ट केलं आहे

यामुळे राज्यातल्या एकूण रूग्णांची संख्या चार हजार दोनशे एवढी झाली आहे

मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असलेल्या चाचण्या रूग्णांची शोध मोहीम आणि नैसर्गिक प्रसाराच्या कारणांमुळे रूग्ण संख्या वाढल्याचं एका अधिकाऱ्यांनं सांगितलं

दरम्यान औरंगाबाद इथले पाच कोरोनाबाधित रुग्ण काल कोरोना विषाणू मुक्त झाले चौदा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचा अहवाल काल नकारात्मक आला या पाच जणांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं मुंबईहून औरंगाबादेत येऊन प्रसूत झालेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या नवजात मुलीचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे

सुंदर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या डॉक्टरांनी शनिवारी या महिलेची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली होती

दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे या तरुणाचा म़त्यू डेंग्यू सद्रश्य आजारामुळे झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय कुलकर्णी यांनी दिली

गोविंदनगर भागातला हा रुग्ण आग्र्याहून परतल्यानंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं होतं

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना विषाणू तपासणी अहवाल काल सकारात्मक आला

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली

ग्रीन झोनमध्ये असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या वाढत आहे

ऑरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा दोन दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूमुक्त झाला होता याआधी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण होते त्यापैकी एक जण उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला तर एकाचं निधन झालं होतं

कोल्हापूर शहरात काल कोरोना विषाणूचा आणखी एक रूग्ण सापडला आहे मुंबईहून कोल्हापूरला आलेल्या कंटेनर चालकाचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाण्ग्रस्तांची संख्या सात झाली आहे

गेल्या काही दिवसांपासून या दोघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

त्यामुळे हा जिल्हा कोरोना विषाणू मुक्त झाला आहे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रूग्ण आढळून आला नाही यामुळे आजपासून या जिल्ह्याला टाळेबंदीच्या काही नियमात सवलत मिळणार असल्याचं पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे मात्र जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं

या लढाईला जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं असून सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत औरंगाबाद इथं काल देशमुख यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळं खरेदी करता येतील अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली समाज माध्यमांवर अफवा आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्यात येत असल्याचं सांगताना ते म्हणाले आफवा पसरवण्याचे काम आणि खोट्या बातम्या पसरवण्याचे काम सुद्धा सोशियल मिडियाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी केले त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं काम या निमित्ताने यंत्रनेच्या माध्यमातंन झाली आहे की समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे हे जे आहेत किंवा अफवा पसरून एकमेकांपासून वातावरण खराब करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात ग्रहमंत्र्यांनी काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक घेतली

याकाळात नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी करता येईल

शहरातल्या किराडपुरा भागामध्ये काल जनजागृती करण्यात आली यावेळी खासदार इम्तियाज जलील आणि आरोग्य संघटनेचे डॉ

खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी नागरिकांना टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं

शहरातल्या सर्व नागरिकांनी आपल्या घरातच राहून सहकार्य करावं आवश्यक असल्यासच बाहेर पडावं असं आवाहन महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी केलं आहे

नल्लावार यांनी काल कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस पन्नास हजार रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अकरा हजार रूपयांच्या निधीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांच्याकडे सुपूर्द केले

आमदार सुरेश देशमुख यांनीही शहरातल्या गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप केलं

टी एम व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार म्हणाले शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन ए टी एम

टी एम आणि मोबाईल ए टी एम

ही कारवाई यापूढेही सुरु राहणार असल्याचं मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितलं

जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी इथल्या ग्रामसेविका अनन्या भालके यांनी गावात स्वत ट्रॅक्टर चालवत निर्जंतुकीकरण फवारणी केली

हिंगोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अनेक बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे

यामुळे सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सरकारच्या या मदतीबाबत उस्मानाबाद जिल्ह्यात समाधान व्यक्त केलं जात आहे

त्या तांदळाचा उपयोग मला या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये चांगल्याप्रकारे झालेला आहे

आणि उज्ज्वला योजनेतील सिंलेडर पण मोफत मिळाले आहे

असल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये येवढा लाभ मिळाल्या बद्दल मी सरकारचे मनापासून आभारी आहे

टाळेबंदी दरम्यान पाच रुपयात संपूर्ण जेवण देण्याची सुविधा या योजनेत करण्यात आली आहे मात्र माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर हे स्वखर्चातून गरजूंना जेवण देत आहेत

याद्या प्रसिद्ध केल्यामुळे प्रत्यक्षात किती धान्य आलं आणि त्याचं वाटप कोणाला झालं याचा तपशील राहील त्यामुळे काळाबाजार होणार नाही आणि कुठलीही माहिती दडपण्याचे प्रकार होणार नाहीत असं देशमुख यांनी स्पष्ट केल आहे

गावातले अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी तसंच केशरी रेशन कार्डधारक आणि शेतकरी शेतमजूर यांना धान्य कमी पडणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना आमदार हंबर्डे यांनी स्वस्त धान्य द्कानदारास केली आहे

जिल्ह्यांतर्गत असलेल्यांनीही गावात प्रवेश करू नये असे सूचना फलक लावून गावात बाहेरून येणाऱ्यास प्रतिबंध करण्यात आला आहे

जिल्हा प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष देऊन मदत करण्याची मागणी या समाजातल्या नागरिकांनी केली आहे

नांदेड जिल्ह्यात सध्या ज्वारी काढणी सुरू आहे यासंदर्भात माहिती देतांना अर्धाप्र ताल्क्यातल्या पार्डी गावचे शेतकरी नामदेवराव देशमुख म्हणाले सध्या शेतीची कामे चालू आहेत

हळदी काढणी चालू आहे बाहेरील मजूर आलेले आहेत त्याच्या हाताने चालू आहेत सद्या त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला पैसे या वर्षी नको आहे धान्याच्या रूपात आम्ही गुहू ज्वारी या स्वरूपात कामे करून घ्या यवतमाळ जिल्ह्यातला शेत मजुर लखन सध्या अर्धापूर तालुक्यात गहू ज्वारी काढणीची कामं करत आहे शेतात काम करुन वर्षभर पुरेल एवढं धान्य जमा करणार असल्याचा संकल्प त्यानं केला आहे

मी यवतमाळ जिल्ह्यातून इथं काम करण्यासाठी आलेलो आहोत पहिला आम्ही गव्हाची खळी केलीत आता ज्वारीची खळी चालू आहेत आमची

कारण की आम्हाला पैस्यांपेक्षा ज्वारी आणि गहू हा महत्त्वाचा आहे

लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या कारेपूर यशवंतवाडी तळणी आदी परिसरात काल पहाटे गारांचा अवकाळी पाऊस झाल्यानं रब्बी पिकं फळबागा तसंच भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं जिल्हा प्रशासनानं या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी अशी सूचना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी केली आहे

याच परिसरात तीन दिवसांपूर्वीही एका बिबट्याचा मृतदेह सापडला होता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि किनवट वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन बिबट्याचा म्रतदेह ताब्यात घेतला पश्वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर अंतिम संस्कार करण्यात आले

अग्निशमन दलाच्या बंबाने काही वेळानंतर आग आटोक्यात आणली